मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून शिवेंद्रराजे यांना सातारा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे सातारा लोकसभेच्या पोटनिवडण्कीसाठी उदयनराजे यांना उमेदवारी दिली आहे

विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज आपली पहिली यादी जाहीर केली आहे यात पक्षाचे नेते राज्य सचिव नरसय्या आडम यांना सोलापूर मध्य मधून तर कळवण इथून विदयमान आमदार जे

गावित नाशिक पश्चिम मधून डॉ

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला गेली तीस वर्ष ते या मतदार संघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची पाटील यांची ही सातवी वेळ आहे विदयमान सरकारला सर्वच स्तरावर आलेल्या अपयशामुळे वातावरण बदललं आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडण्कीनंतर राज्यात काँग्रेस आघाडीचाच मुख्यमंत्री असेल असा विश्वास प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदार संघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते सरकारच्या च्कीच्या आणि मनमानी धोरणांमुळे जनतेत नाराजी असल्याचं ते म्हणाले विधानसभा निवडणूक पर्यावरण स्नेही म्हणून जाहीर केली असून त्यामुळेच प्लॅस्टिकचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने करू नये असं आवाहन पण्याचे विभागीय आयक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज पृण्यात केलं पूणे आकाशवाणी केंद्राच्या वृत्त विभागांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आकाशवाणीच्या राज्यभरातील अंशकालीन वार्ताहरांच्या राज्यव्यापी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते आकाशवाणीच्या प्रधान महानिदेशक इरा जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या

म्हैसेकर यांनी आपल्या भाषणात प्राम्ख्यानं आदर्श आचार संहितेबद्दलची सविस्तर माहिती दिली अस्तित्वात असलेल्या कायदयाचं तंतोतंत पालन म्हणजेच आदर्श आचारसंहिता असं ते म्हणाले निवडणूक काळात आकाशवाणीच्या वार्ताहरांनी निःपक्षपातीपणे वार्तांकन करावे अशी अपेक्षा इरा जोशी यांनी यावेळी व्यक्त केली

या प्रकरणी पोलीसांनी दोन जणांना अटक केली आहे यासंदर्भात खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतरच मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या चिल्हार फाट्याजवळ पोलीसांनी ही कारवाई केली

राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूरात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीची स्थापना केली आहे सोलाप्रचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले हे या समितीचे अध्यक्ष असतील निवडणूकीच्या दरम्यान निवडणूक प्रचारासाठी विविध माध्यमांवर दिल्या जाणाऱ्या जाहिरातीवर नियंत्रण ठेवणं परवानगी देणं पेड न्यूज विषयीचा तपास करून कारवाई करण्याची जबाबदारी या समितीकडे असेल

मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगांव तहसील कार्यालयाच्या ठिकाणी सेल्फी पॉईट उभारले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी राहल मुंडके यांनी पहिला सेल्फी काढून याचं लोकार्पण केलं मतदारांना मतदानाची प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रक्रिया समजून घेता यावी यासाठी या सेल्फी पॉईंट जवळच मिडिया सेंटर उभारलं असून तिथे इलेक्ट्रॉनिक मतदान व्हीव्हीपॅट यंत्र ठेवली आहेत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदयातल्या तरतूदी शिथिल करण्याचा आपला आधीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज रद्दबातल ठरवला

त्यावर फेरविचार करण्यासाठी केंद्रसरकारनं तसंच इतरांनी याचिका दाखल केल्या होत्या पीएमसी अर्थात पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी या बँकेचं आधीचं व्यवस्थापक मंडळ आणि एचडीआयएल अर्थात हाऊसिंग लिमिटेड आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या प्रवर्तकांविरुद्ध म्ंबई पोलिसांनी ग्न्हा नोंदवला आहे महात्मा गांधींजीच्या उदया साजऱ्या होत असलेल्या शतकोत्तर सूवर्णमहोत्सवी जयंतिनिमित चित्रपट विभाग भारत पर्यटनाच्या सहयोगातून उदयापासून सहा तारखेपर्यंत मुंबईत गांधी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करणार आहे